कर्णिक यांचं निधन

या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं

या चक्काजाम आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक चार तास ठप्प झाली होती हिंगोलीत स्थापन झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं किसान सभा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी आदी समविचारी पक्ष तसंच संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला परभणी इथं कृषी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने परभणी तालुक्यात पोखर्णी इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासह फुलंब्री सिल्लोड गंगापूर इथं रास्तारोको करुन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला औरंगाबाद इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली

केंद्रात भाजप सरकारचे बह्मत आहे मात्र बह्मताचा अहंकार करता कामा नये शेतकरी आंदोलन हिंसक झाल्यास त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील असेही राऊत म्हणाले

ते काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलत होते येत्या पाच वर्षात भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला

वध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ग्राम स्वराजची आधारशिला या विषयावरच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटनही गडकरी यांच्या हस्ते काल झालं

राज्य सरकारनं मराठवाडा विदर्भ तसंच खानदेशातल्या औद्योगिक वीज ग्राहकांना दिलेलं अनुदान निधी संपल्यामुळे जानेवारी महिन्यात देण्यात आलं नाही त्या पार्श्वभूमीवर धूत यांनी हे मत व्यक्त केलं

याबाबत मुख्यमंत्री तसंच ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं सीएमआयएकड्रन सांगण्यात आलं

कर्णिक यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

कर्णिक यांच्या निधनामुळे आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तसंच महागाईसकट अन्य भत्ते मिळण्याचा मार्गही कर्णिक यांच्याच काळात सुकर झाला कामगार कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखण्याचा धडा घालून देणारा नेता हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे

मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातला प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन रुग्णाचा समावेश आहे

हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला असून महसूल तसंच पोलिस विभागातले अधिकारी तसंच कर्मचारी यांना लस देण्यात येत आहे ही लस स्ररक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावं असा संदेश या पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे

मराठा आरक्षणाचा निकाल लागे पर्यंत महाराष्ट्रात एकही नोकरभरती तसंच परीक्षा होऊ देणार नाही या तसंच अन्य विविध मागण्यांचे फलक घेऊन तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते

माझं गाव सुंदर गाव या मोहिमे अंतर्गत काल हदगाव ताल्क्यात साप्ती इथं एका मेळाव्यात जवळगावकर बोलत होते

सर्व तालुक्यांना संपर्क अधिकाऱ्यांनी भेटी देऊन या कार्यक्रमास गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर काल कार्यक्रम घेतले

शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत या नदीच्या पुनरुज्जीवन तसंच संवर्धनासाठी महानगरपालिका प्रशासक आस्तिकक्मार पाण्डेय यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला यापुढे दर शनिवारी सकाळी साडेसात ते साडेदहापर्यंत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचं पाण्डेय यांनी सांगितलं

जिल्ह्यात यंदा खरीप पिकांचं विशेषत सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकारनं केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत मग विमा वितरणासाठी वेगळे निकष का असा प्रश्नही पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी ही माहिती दिली

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू केलेल्या पी एम

एम स्वनिधी योजनेअंतर्गत अर्जदारांना वेळेवर कर्ज वितरित करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

महाराष्ट्र मंडळाचे उपमहाव्यवस्थापक संतोष कुमार मोहपात्रा यांनी महिला बचत गटांना कर्ज वाटपा विषयी आणि कर्ज परत फेडी विषयी मार्गदर्शन केलं

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंद भाई श्रॉफ यांच्या सोबत मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग घेतला होता

कारखान्याचे सरव्यवस्थापक दिलीप बरुळे यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं कराड यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आमदार कराड यांनी बरुळे यांच्याशी कारखान्याच्या गळीत हंगाम आणि ऊस गाळपाची यंत्रणा बाबत सविस्तर चर्चा करून माहिती घेतली

लिंबाळा औद्योगिक वसाहत परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली

यावेळी अमोल कदम यांनी घुगे यांना बायोगॅस प्रकल्पाविषयी माहिती दिली घुगे यांनी शिवार फेरी करून पीक पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे